संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेत आठ कोटी गरीब लोकांना स्वयंपाकाच्या गॅसचं वरदान

कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम

वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षा पूर्ण महाराष्ट्रातून सर्वाधिक विद्यार्थी

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन संसद संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे

अधिवेशनाचा पहिला दिवस वगळता राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळच्या सत्रात होणार आहे या अधिवेशनात प्रश्नोत्तरांचा तास असणार नाही तसंच खासगी सदस्यांची विधेयकं विचारासाठी सभागृहात घेतली जाणार नाहीत शून्य प्रहरसुद्धा मर्यादित कालावधीचा असेल याशिवाय सभागृहांचं कामकाज सुरू असताना मधली सुटी नसेल तसंच दोन्ही सभागृहांचं कामकाज शनिवारी आणि रविवारीही होईल असं राज्यसभा आणि लोकसभेच्या सचिवांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे दरम्यान या अधिवेशनात आर्थिक मंदी बेरोजगारी भारत चीन वाद या मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांकडून लोकसभेत चर्येची मागणी केली आहे अशी माहिती डी एम के चे नेते टी

बालू यांनी सांगितले आहे अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली कनिष्ठ सभागृहातील कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली त्यावेळी या विषयांवर चर्चा झाली ओ बी सी च्या क्रीमी लेअरमधे सुधारणा करणे आणि वस्तू अणि सेवा कर यांतील राज्यांचा हिस्सा न भरणे आदि मुद्द्यांवरही जाब विचारला जाणार असल्याच बालू यांनी म्हटलं आहे दरम्यान सभागृहातील कामकाज सुरळीतपणे चालू देण्यास सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्याच बिर्ला यांनी म्हटलं आहे

कोरोनाच्या संकटकाळात मिळालेले विनामूल्य गॅस सिलेंडर गरीब कुटुंबांना वरदान ठरले असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले ध्वनी उज्ज्वला योजना की वजह से आज देश के आठ करोड गरीब परिवारों के पास भी गैस कनेक्शन मौजूद है इस योजना से गरीब के जीवन में क्या परिवर्तन आया है ये कोरोना के दौरान हम सभी ने फिर एक बार महसूस किया है आप कल्पना कीजिए जब घर में रहना जरूरी था तब अगर इन आठ करोड परिवारों के साथियों को हमारी बहनों को लकडी या दूसरा ईधन जुटाने के लिए घर से बाहर निकलना पडता तो क्या स्थिति होती कोरोना के इस दौर में उज्ज्वला योजना की लाभार्थी बहनों को करोडों सिलेंडर मुफ्त में दिए गए हैं प्रधानमंत्री उर्जा गंगा योजना प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजनेअंतर्गत सात राज्यांमधील तीन हजार किलोमीटर लांबीच्या गॅस पाइप लाइन जोडल्या जातील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

याबाबत बोलताना ते म्हणाले ध्वनी प्रधानमंत्री ऊर्जा गंगा योजना के तहत पूर्वी भारत को पूर्वी समुद्र तट के पारादीप और पश्चिमी समुद्री तट के कांडला से जोडने का भागीरथ प्रयास शुरू हुआ करीब तीन हजार किलोमीटर लंबी पाईपलाइन से सात राज्यों को जोडा जा रहा है जिसमें बिहार का भी प्रमुख स्थान है पारादीप हल्दिया से आने वाली लाईन अभी बांका तक पूरी हो चुकी है इसको आगे पटना मुजफ्फरपुर तक विस्तार दिया जा रहा है बिहार एलपीजी बिहारमधील लोकांनी बांका आणि पूर्व चंपारण जिल्ह्यात एलपीजी संयंत्र प्रक्ल्प राबविल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आता या भागातील लोकांना गॅस सिलिंडर मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही असं तिथल्या नागरिकांनी म्हटलं आहे हर्ष वर्धन देशात लस सुरू करण्यासाठी कोणतीही तारीख निश्वित केलेली नाही आणि पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ती तयार होऊ शकेल अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी दिली आहे

सध्या सुरु असलेल्या मानवी चाचण्याबाबत सरकार पूर्ण काळजी घेत असल्याच हर्ष वर्धन यांनी म्हटलं आहे इंडो तिबेट बॉर्डर पोलीस इंडो तिबेट बॉर्डर पोलिसांकडून दिल्लीतल्या छतरपूर इथं सरदार पटेल हे जगातल सर्वात मोठ कोविड उपचार केंद्र सुरु करण्यात आलं आहे याबाबतचा अधिक वृत्तान्त

इतर सर्व रुग्णालयांपेक्षा या केंद्रात सर्वात जास्त रुग्णांवर उपचार केले जात असून योग आणि नियमित आयुर्वेदिक आरोग्यविषयक उपचार पद्धतीद्वारे रूग्णांना मुख्य प्रवाहात सहभागी करुन घेतल्याची भावना निर्माण केली जात आहे

आतापर्यंत या केंद्रात एकाही कोविड मृत्युची नोंद झाली नाही दिल्लीहून दीपेन्द्र यांच्यासह रश्मी घासकडबी पुणे ऑक्सिजन सर्व आरोग्य सुविधांमध्ये ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने सात मोठ्या राज्यांना विनंती केली आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांचा यामधे समावेश आहे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे एक बैठक घेऊन याबाबतच्या सुचना दिल्या आहेत रुग्णालयनिहाय ऑक्सिजन व्यवस्थापन करावं ऑक्सीजन सिलिंडर भरण्याचे पूर्वनियोजनाची खात्री करून घ्यावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाहतुकीवर कोणतेही बंधन घालू नये याची काळजी घेण्यासही तसच ऑक्सिजन उत्पादन घटकांना अखंडित पुरवठा करण्यास या बैठकीत सांगण्यात आलं आहे

या महामारीशी दोन हात करण्यासाठी सरकार प्रभावी काम करत असल्याच मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी म्हटलं आहे ते आज राज्यातील जनतेशी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधताना बोलत होते स्थानिक लोक प्रतिनिधीनी आरोग्य गटाबरोबर सहकार्य राखत घरोघरी जावून जनतेच्या आरोग्य तपासणीसाठी योगदान द्यावं असं ठाकरे यांनी यावेळी सांगीतलं

महामारीबाबतचे प्रमाणित नियम लोक कसे पाळतात त्यावर टाळेबंदी वाढवायची की नाही अवलंबून असेल असही ठाकरे यावेळी म्हणाले कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी जनतेच्या एकत्रित सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं

या उपक्रमाअंतर्गत घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करणाऱ्या आरोग्य दूतांना सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं

या परीक्षेत विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याबद्दल पोखरियाल यानी सर्व मुख्यमंत्र्यांचे आणि संबधित यंत्रणांचे आभार मानले या परीक्षेतील विद्यार्थ्यांचा सहभाग हा आत्मनिर्भर भारताला आणखी बळकट करत असल्याचं दाखवतो असही ते म्हणाले

निधन माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं कोविड पश्वात उद्भवलेल्या आरोग्यविषयक तक्रारींमुळे गेल्या आठवड्यापासून त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते रघुवंश सिंह यांनी नुकताच राष्ट्रीय जनता दल पक्षाचा राजीनामा दिला होता राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारचे राज्यपाल फागु चौहान तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रघुवंश सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे ग्रामीण भारताची उत्तम ओळख असणाऱ्या सिंह यांनी आपल्या साध्या जीवनशैलीमुळे सार्वजनिक आयुष्याला सन्मान मिळवून दिला असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे रघुवंश सिंह यांच्या निधनामुळे देशाच्या आणि बिहारच्या राजकारणात पोकळी निर्माण झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे पुरस्कार व्हेनिस चित्रपट महोत्सवात चैतन्य ताम्हाणे यांनी आंतरराष्ट्रीय समीक्षक पुरस्कार जिंकल्याबद्दल माहिती अणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरवरून ताम्हाणे यांचं अभिनंदन केले आहे ताम्हाणे यांनी शिष्य चित्रपटासाठी हा पुरस्कार जिंकला आहे गुरु शिष्य परंपरेतील भारतीय शास्त्रीय संगीत अभ्यासकांच्या तीन दशकांच्या चित्रपटाचे चित्रण यामधे आहे टेनिस अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा किताब जपानच्या नाओमी ओसाकानं पटकावला आहे तिनी आपली प्रतिस्पर्धी विक्टोरिया अझारेन्का हिला काल झालेल्या अंतिम सामन्यात पराभूत केलं पुरुष एकेरीत जर्मनीच्या ऍलेक्झांडरझ्वेरेव याचा सामना ऑस्ट्रीयन प्रतिस्पर्धी डॉमिनिक थिम सोबत आज होणार आहे

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते याचा कोनशिला समारंभ करण्यात आला

उर्जा परवठा स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा करण्याच केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे असं ऊर्जामंत्री आर

सिंह यांनी आज सांगितले यामुळं समाजातील गरीब वर्गाला त्यांच्या रोजच्या गरजेसाठी एक स्वस्त पर्याय मिळू शकेल असही सिंह यानी म्हटल आहे या योजनेमुळं अर्थव्यवस्था स्वावलंबी बनेल आणि यासाठी इन्धनाची आयात करण्याची आवश्यकता पडणार नाही असं सांगत वीज हे भारताचे भविष्य आहे आणि त्यातील बहुतांश पायाभूत सुविधा वीजनिर्मितीद्वारे चालविल्या जातील असं सिंह यांनी म्हटलं आहे अमली पदार्थ गुजरातमध्ये अहमदाबाद गुन्हे शाखेने एक कोटी रुपयांच्या एमडी अर्थात मेफेड्रॉन अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एका सह पोलीस निरीक्षकासह चार जणांना ताब्यात घेतले आहे जप्त करण्यात आलेले अमली पदार्थ मुंबईहून आणल्याचा संशय गुन्हे शाखेन व्यक्त केला आहे कंगना रानौत अभिनेत्री कंगना रानौत हिनं महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आपल्यावर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे